मुंबई सह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असून तापमापकातला पारा खाली घसरला आहे शहर आणि परिसरात थंड बोचरे वारे कालपासून वाहत आहेत विरळा येणा या या अनुभवानमुळं मुंबईकरानी लोकरीचे उबदार कपडे वापरायला काढले आहेत

आजही मुंबईकरांची सकाळ गारठलेलीच आहे

तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्डभूमीवर निवडणूक आयोगानं मतदार पडताळणी आणि माहिती अभियान हाती घेतलं आहे मतदारांच्या नाव पत्यातले बदल तसंच तेर वैयक्तिक माहितीची पडताळणी आणि नवीन मतदारांची नाव नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे

अभियानाचं औपचारिक उद्घाटन नवी दिल्ली ॐ कार्यशाळेत मुख्य निवडणूक आयुक सुनील अरोडा यांनी केलं

बँक खाते दारांची पॅन आणि तेर बाबींची माहिती खातेदारांची सहमती घेतल्या विना पतमानांकन संस्थेकडे दिल्याबद्दल आक्षेप घेण या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्रसरकार आणि रिझर्व बँकेकडून जबाब मागितला आहे अर्थनंत्रालय आणि रिझर्व बँकेनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही के राव यांच्या पीठानं जारी केली आहे खातेदारांचा पॅन आणि त्रिर माहितीचा प्रसार हा गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे अशा पद्धतींना आळा घालण्यासाठी रिझर्व बँकेनं धोरण निश्चित करावं असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत बुल्गोरियात सुरु असलेल्या सोफिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीनं काल उपान्त्य फेरीत प्रवेश केला

ही पुरुषांची टेनिस स्पर्धा हार्ड कोर्टवर बंद क्रीडागृहात होते चेन्नई खुल्या ए टी पी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या प्रजनेश गुणेश्वरन आणि शशीक्मार मुकुंद यांचे सामने होणार आहेत प्रजनेशचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अँड्यू हॅरिस याच्यासोबत होईल तर शशीकुमारचा सामना फ्रान्सच्या कर्टिन माऊटेटसोबत होणार आहे